मालदीव दौऱ्यावरून श्रीलंकेत आलेल्या पंतप्रधान मोदी यांचं तिथले पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी स्वागत केलं मालदीव आणि श्रीलंकेच्या एकदिवसीय दौऱ्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी तिरुपती तिरुमला इथल्या बालाजी व्यंकटेश मंदिरात पूजा करण्यासाठी जाणार आहेत या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे

या निर्णयाचा देशभरातील सुमारे चौदा कोटी पन्नास लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार असून यात शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात घेतला जाणार नाही या निर्णयाची अधिसूचना काढून केंद्रीय कृषी मंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना लाभार्थ्यांची ओळख निश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत

बिहारमध्ये इन्सेफेलाईटिस आजारानं थैमान घातलं आहे

त्याखेरीज अनेक मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे या मूल्यांना शिष्ट सभ्य आणि सुद्रढ स्वरुपात बदलण्याचं आवाहनही त्यांनी केलं ते हैदराबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते संसदेत सातत्यानं होणाऱ्या गोंधळाबद्दलही यावेळी नायडू यांनी चिंता व्यक्त केली संसदेसारख्या महत्वाच्या संवैधानिक व्यासपीठावरचं अशाप्रकारचं वर्तन म्हणजेच राजकीय मूल्यांची घसरण असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं कालपासून राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरवात झाली आहे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या मराठवाड्यात जालना बीड उस्मानाबादसह काही ठिकाणी आज पहाटे थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्याचं वृत्त आहे उस्मानाबादेत आज पहाटे साडे चार वाजल्यापासून जोराच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली

नागपूर सातारा कोल्हापूर सोलापूर नाशिक अकोला आणि सांगली जिल्ह्यातही वादळी वारं आणि मेघगर्जनेसह पाऊस झाल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

या पावसात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळा गावात घरावरील पत्रे पडून एका व्रद्ध महिलेचा मृत्यू झाला तर याच कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत

निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यानं सुमारे चारशे वर्षांपूर्वी शहरात उभारलेल्या या वास्तू आणि इथल्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती इतिहासतज्ज्ञ डॉ दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी उपस्थितांना दिली